मुख्यमंत्र्यांनी यावेळी जिल्ह्यातील कामांचा तालुकानिहाय आढावा घेतला जिल्हा परिषद अध्यक्ष देवयानी डोणगांवकर यांनी यावेळी मुख्यमंत्र्यांना निवेदन सादर करून जिल्हा परिषदेमार्फत चारा छावण्या सुरू करण्याची मागणी केली आहे मराठवाङ्यासह राज्यातल्या काही भागात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असून सरकारनं तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँप्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांनी केली आहे ते काल औरंगाबाद इथं राष्ट्रवादी महिला काँप्रेसच्या संविधान बचाव देश बचाव मेळाव्यात बोलत होते घटना बदलण्याचा सरकारचा डाव असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला महागाई बेरोजगारी उद्योगक्षेत्र शेतकरी आत्महत्या वीज पुरवठ्याचं अघोषित भारनियमन अशा विविध प्रशांसदर्भात पवार यांनी सरकारवर टीका केली खासदार सुप्रिया सुळे विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनजंय मुंडे मेळाव्याला उपस्थित होते औषधं आणि सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन तसंच विक्रीसंदर्भातल्या नियमांच्या किरकोळ उल्लंघनाबाबत दंड आकारण्यासाठी संबंधित नियमांमध्ये सुधारणा करण्यास काल झालेल्या राज्य मंत्रीमंडळाच्या बळकीत मान्यता देण्यात आली

यामुळं प्रत्येक सहकारी संस्थेकडून निश्वित दरानं आणि ठराविक वेळेत सहकार शिक्षण तसंच प्रशिक्षण निधीचं वार्षिक अंशदान घेण्याची तरतूद करण्यात आली आहे मूल्यवर्धित करविषयक प्रकरणांतील याचिका त्यावरील प्नर्विचार आणि नवीन आदेश या पद्धतीत सुधारणा करून सुटसुटीतपणा आणण्यासाठी कायद्यात बदल करण्यासही मंत्रिमंडळानं मंजूरी दिली परभणी जिल्ह्याच्या पूर्णा तालुक्यातल्या एरंडेश्वर इथल्या जय भवानी महिला सहकारी सुतगिरणीला बाराव्या पंचवार्षिक योजनेमधून अर्थसहाय्यालाही राज्य मंत्रिमंडळानं मान्यता दिली आहे

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रीमंडळाच्या आजच्या बर्क्कीत हा निर्णय घेतला गेला

कोणत्याही दुकानात करी बाँ प्लास्टिकच्या वस्तू अथवा प्लास्टिक पक्रजिंगच्या वस्तु आढळून आल्यास तातडीनं दुकानाचा परवाना रद्द करण्याचे निर्देश पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी दिले आहेत ते काल मंत्रालयात आयोजित प्लास्टिक बंदी संदर्भातील आढावा बळ्कीत बोलत होते

राज्यात धावणाऱ्या सर्व प्रकारच्या गाड्यांसाठी ही भाडेवाढ असणार आहे शारदीय नवरात्र उत्सवाला आजपासून राज्यभरात सुरुवात झाली कोल्हापुरातही उत्सवाला मोठ्या भक्तिभावानं प्रारंभ झाला देवीच्या मंदिरात आज सकाळी साडेआठ वाजता पारंपरिक पद्धतीने तोफेची सलामी देत घटस्थापना करण्यात आली श्रीपूजक मुनीब्र परिवाराच्या हातून घटस्थापना करण्यात आली यानंतर पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष महेश जाधव यांच्या हस्ते विधिवत शासकीय पूजा करण्यात आली सातारा जिल्ह्यात दूर्गेच्या जागरास सुरुवात झाली असून प्रथेप्रमाणे प्रतापगडावरील भवानी माते मांढरगडावरील काळबाईच्या अजिंक्यताऱ्यावरील मंगळाईच्या तसेच औध येथील यमाईदेवीच्या मंदिरात विधीवत घटस्थापणा करण्यात आली नवरात्र काळात डीजे बंदी करण्यात आली असुन डीजे सिस्टीम जप्त करण्याची कार्यवाही पोलिसांनी सुरु केली आहे रत्नागिरी जिल्ह्यात उत्सवाला थाटात प्रारंभ झाला आहे रत्नागिरीच्या रत्नदर्र्ग किल्ल्यावरची भगवती आडिवऱ्याची महाकाली चिपळणची विंध्यवासिनी दाभोळची चंडिका तुरंबवची शारदादेवी अशा प्रातन मंदिरांमध्ये पारंपरिक पद्धतीनं घटस्थापना करून उत्सवाला प्रारंभ झाला